मराठा आरक्षणासाठी घटनापीठाकरता राज्य सरकारचा चौथ्यांदा अर्ज पूणे पदवीधर मतदार संघाकडे पदवीधरांनीच पाठ फिरवली एकरकमी एफआरपी कारखान्यांना मान्य आजपासून ऊसतोडणी आणि फटाक्यांनी हवेची वाट लावली पण ध्वनीप्रदूषण मर्यादित

कृत्रिम ब्ध्दिमतेचा वापर असलेल्या ऑनलाईन साधनांचा वापर करत बनावट पावत्या देणाऱ्या आणि खोटे इनप्ट टॅक्स क्रेडिट मिळविणाऱ्या एका करदात्याचा चंद्रपूर जिल्ह्यातील द्र्गम भागात शोध घेतला गेला त्यावेळी हा करदाता अस्तित्वातच नसल्याचं आढळून आलं प्ढील तपासात जीएसटी पोर्टलवर कर भरण्यासाठी अपलोड केलेला करदात्याचा निवासी पत्ता म्हणून असलेलं वीजदेयक आणि इतर कागदपत्रंही बनावट आणि अवैधरीत्या बनविलेली आढळली या तपासात उघडकीस आलेले कर्नाटकातील दोन करदाते या अवैध व्यवहाराचा भाग होते त्यांनी त्यांची नोंदणी त्याच दिवशी केली होती आणि समान ईमेल पत्ते दिले होते तसंच तेच एकमेकांचे प्रवठादार आणि तेच खरेदीदार असल्याचं नमूद केलं होतं हे प्रकरण प्ढील कारवाईसाठी वस्तू आणि सेवा ग्प्तवार्ता प्राधिकरणाच्या क्षेत्रीय विधी विभागाकडे सुपूर्द केलं आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीनं घटनापीठ स्थापन करण्यात यावं याकरता राज्य सरकारनं काल चौथ्यांदा आपला अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला नवी दिल्लीतील सरकारी वकील अॅड सचिन पाटील यांनी हा अर्ज दाखल केला

पदवीधर मतदार इंट्रो राज्य विधानपरिषदेच्या प्णे पदवीधर मतदार संघाकडं विभागातील पदवीधर मतदारांनी तर पाठ फिरवली आहेच पण निवडणूकीवेळी मतदारांच्या मागे मागे करणाऱ्या राजकीय पक्षांनीही पदवीधर मतदारांच्या नोंदणीकडं सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे

विभागातील पाचही जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगार तरुणांची संख्या सुद्धा या निवडणुकीतील पात्र मतदारांपेक्षा जास्त असून त्यांना मतदार म्हणून नोंदवून घेण्यात कोणत्याही राजकीय पक्षाला रस नसल्याचंच स्पष्ट झालं आहे विभागीय प्रशासनाकडून देखील या निवडणुकीतील मतदारांची संख्या वाढावी म्हणून विशेष प्रयत्न झाल्याचं दिसून आलेलं नाही त्यामुळंच स्शिक्षित समाजाला प्रतिनिधित्व देणाऱ्या या निवडण्कीबद्दल खरंच कोणाला गांभीर्य आहे की केवळ राजकीय सोय म्हणूनच त्याकडे पाहण्याची सर्वांची भूमिका आहे असा प्रश्न निर्माण होतो आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन विनायक सोमणी

या कामाचा आवाका पाहता मोठ्या प्रमाणावर मन्ष्यबळ आवश्यक असल्याने महानगरपालिकेने निवडण्क शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्यात तीन अधिकार्यांीची नियुक्तीनीही केली आहे

राज्याचे आदिवासी विकासमंत्री के सी पडवी यांनी काल ही माहिती दिली

भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणातही मातृभाषेतून शिक्षणावर भर असून स्वातंत्र्यनंतर सर्वात जास्त लोकांचे समर्थन प्राप्त करणारे हे धोरण असल्याचं प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ

महाराष्ट्र एज्केशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक वर्षपूर्तीनिमित प्ण्यात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे यानिमिताने निशंक यांचं द्रदृश्यप्रणालीदवारे व्याख्यान झालं

काही जणांचा विरोध असूनही विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेऊन ठामपणे राबवलेल्या परीक्षांचा चांगला परिणाम झाला असं ते म्हणाले नविन शैक्षणिक धोरणात संशोधनाला विशेष महत्व दिले असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते काही देशविरोधी गट हा कट करत असून काँग्रेस पक्ष देखील या गटाचा एक सदस्य असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला एफआरपी एकरकमी एफआरपीबाबत सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखान्याचे पदाधिकारी यांच्यात कडेगांव इथे काल बैठक झाली या बैठकीत उसाला एक रकमी एफआरपी देण्याची शेतकरी संघटनेची मागणी मान्य करण्यात आली त्याम्ळे आता पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडीला आजपासून सुरवात होणार आहे प्रदूषण यंदा दिवाळीत पृण्यातल्या हवेच्या प्रद्षणानं धोकादायक पातळी ओलांडली असली तरी फटाक्यांमुळं होणारं ध्वनी प्रद्षण गेल्या वर्षीच्या त्लनेत काहीसं कमी झाल्याचं महाराष्ट्र प्रद्षण नियंत्रण मंडळाच्या आकडीवारीवरुन स्पष्ट झालं आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे

संगेवार यांनी याबाबतची माहिती दिली

ते काल म्ंबईत विधानभवनात वारीच्या नियोजनासंदर्भात वारकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते मर्यादित संख्येतल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिकी वारी करायला परवानगी द्यावी असा प्रस्ताव वारकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आला आहे

पाखरांची शाळा भरे पिंपळावरती ही कवी ग ह पाटील यांची कविता अनेकांनी शाळेत असताना शिकली असेल आजही पाखरांची शाळा भरते पण पिंपळावर नव्हे तर विजेच्या तारांवर ऐक़या त्याबददलचा हा विशेष वृतांत

हे मनोहारी ृश्य बघण्यासाठी पक्षीप्रेमी नागरिक क्तूहलाने याठिकाणी हजेरी लावत आहेत

सकाळी आपल्या उदरनिर्वाहासाठी काही पक्षी गटागटाने परिसरात आठही दिशांना प्रस्थान करतात

अनेक पक्षीमित्र पक्षीनिरीक्षणासाठी द्रवरून प्रवास करून इथे येतात पण स्थानिक रहिवाश्यांना मात्र घरबसल्या पक्षीनिरीक्षणाचा स्खद अन्भव मिळत आहे

अशी माहिती राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी यवतमाळहन श्रीकांत राऊत यांच्यासह लौकिका रास्ते प्णे पश्स्वास्थ्य म्ख्यमंत्री पश् स्वास्थ्य योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी मध्यवर्ती कॉल सेंटरची निर्मिती करण्याकरता राज्य सरकारनं भारत फायनांस इन्क्लूजन लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा करार झाल्याचं पश्संवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं पृणे इथल्या पश्संवर्धन आय्क्तालयात हे मध्यवर्ती कॉलसेंटर उभारलं जाणार आहे

बोंड अळी वाशिम जिल्ह्यातील कपाशीवर पडलेल्या ग्लाबी बोन्ड अळीच्या पार्श्वभूमीवर प्ढील वर्षी या अळीचा प्रभाव कपाशीवर होऊ नये यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनात फरदड म्क्त अभियान स्रू आहे या अंतर्गत कापूस वेचणी संपल्यावर शेतामधील उर्वरित फरदड ट्रॅक्टरनं नांगरून काढण्यात येते ती फरदड शेतीच्या बांधावर जमा करून जाळण्यात येते जेणेकरून ग्लाबी बोन्ड अळीचा नायनाट होऊन पुढील वर्षीच्या कपाशीवर तिचा प्रभाव दिसणार नाही तूर कोरोनाम्ळे व्यापार उद्योगांना मोठा फटका बसला तर निसर्गकोप आणि रोगांच्या प्राद्र्भावाने शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात न्कसान झाले आहे सोयाबीन आणि कापसाचं पीक हातचं गेल्यामुळे शेतकऱ्यांची त्रीवर भिस्त होती मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्यानं थंडीचा जोर ओसरला आहे परिणामी त्रीच्या पिकांवर अळींचा प्राद्र्भाव होण्याची दाट शक्यता असल्यानं आता शेतकऱ्यांवर प्न्हा नव्या संकटाची छाया गडद होत आहे सिन्हा निधन गोव्याच्या माजी राज्यपाल आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या मुदला सिन्हा यांच काल पणजी इथ निधन झाल

कशाग्र राजकारणी आणि हरहन्नरी साहित्यिक अशी त्यांची ख्याती होती मद्दला सिन्हा या प्रसिद्ध हिंदी लेखिका होत्या पाँचवाँ स्तंभ नावाचे एक सामाजिक साप्ताहिकही त्या चालवत असत राजमाता विजया राजे शिंदे यांच्यावर आधारीत त्यांच्या एका प्स्तकावर एक रानी ऐसी भी हा चित्रपटही आला होता हवामान राज्यात मळभासोबत आलेला उकाडा कायम आहे कमाल आणि किमान तापमान अजूनही सरसरीपेक्षा जास्त आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी काल किरकोळ पाऊस झाला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार